समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या सेवा पोहोचतील या ध्येयानं सनदी अधिकाऱ्यांनी कार्य करावं असं केंद्रीय मंत्री श्री

प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन महारेरा कायद्यामुळं बांधकाम व्यवसायामध्ये पारदर्शकता आली आहे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी आता सर्व जिल्ह्यांमध्ये मिशन क्लिअरन्स ऑफ ओल्ड पेंडन्सी

सरकारचा भर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या सेवा पोझेचतील या ध्येयानं कार्यरत राहून सनदी अधिकाऱ्यांनी सदैव मदतीचा भाव ठेवावा असं प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांनी आज नवी दिल्ती इथं केलं पुढचं पाऊत संस्येच्यावतीनं माळवणकर सभागृहात आयोजित केंद्रीय लोकसेवा आयोग नागरी परीक्षा गुणवंताचा कौतुक सोहळा आणि नवीन विद्यार्थ्यांना मार्गदशन या कार्यक्रमात श्री जावडेकर बोलत होते यावेळी पुढचं पाऊल संस्थेचे संस्थापक तथा विदेश मंत्रालयाचे सचिव डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि गुणवंत विद्यार्थी मंचावर उपस्थित होते केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्यक्षात कार्य करताना सनदी अधिकाऱ्यांनी समाजमन जाणून घेणे महत्वाचं असते त्यासाठी प्रत्येक सनदी अधिकाऱ्याचं हदय समाजसेवकाचे असावे समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्यांची जाण अधिकाऱ्याला असावी उत्तम सनदी अधिकाऱ्यानं कर्तव्य कठोरता आणि प्रामाणिकता हे गुण अंगी बाळगतानाच पदाचा अरंकार टाळावा असा मोलाचा सल्ला श्री जावडेकर यांनी दिला महारेरा कायद्यामुळं बांधकाम व्यवसायिक आणि नागरिक निश्चिंत झाले असून या कायद्यामुळं बांधकाम व्यवसायामध्ये पारर्शशकता आती आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री श्री

खाजगी वृत्तपत्र समुहातर्फे आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत महत्त्वावं योगदान असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यकर्तलाची यशोगाथा मांडणाऱ्या विश्वकर्मा द डीम वित्डर्स ऑफ महाराष्ट अँड गोवा या कॉफीटेबल पुस्तकाचं प्रकाशन श्री फडणवीस यांच्याहस्ते आज पुणे इथं करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते राष्ट्राला पुढे न्यायचं असेल ंतर देशाची बांधणी करणं आवश्यक असून त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे बांधकाम व्यावसायिक आणि सरकार यामध्ये सलोख्याचे संबंध असल्यास त्याचा फायदा सर्वाना होतो अशाप्रस्वरच्या चर्चासत्रातन अडचणींवर चर्चा होऊन त्यावर तोडगा काढता येतो बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांना लरित मंजुरी देण्यात येत असल्यामुळं बांधकाम व्यावसायिकांवरील बँकेच्या व्याजार्ष ओझे कमी होण्यास मदत झाली असून पर्यावरणविषयक नियमांमुळं बांधकाम प्रकल्प बाधित होणार नाही याबद्दल कार्य करण्यात येईल राज्यातील सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद या नवीन रेल्वे मार्गाचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं मंजूर केला असून या मार्गामुळं उस्मानाबाद सोलापूरच्या विकासास चालना मिळण्यासोबतच तुळजापूर इथं भेट देणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे मुख्यमंत्री श्री देवेद्र फडणवीस यांनी या मार्गाबाबत सातत्यानं पाठपुरावा केला होता या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्यांनी समाधान व्यक्त केल असून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री श्री पीयूष गोयल यांचं विशेष आभार मानले आहेत

या मार्गामुळं देशातील उस्मानाबादसारख्या आकांक्षी जिल्ह्यासोबतच सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे अनुत्पादित मालमत्ताची समस्या सोडवण्याच्या द्रष्टीनं सशक्त योजनेअंतर्गत बँका आणि वित्तीय संस्थांमधल्या धकीत कर्जाचा जलदगतीनं निपटारा करण्यासाठी आय सी ए अर्थात आंतरव्यवहार कराराच्या अंतर्गत या संस्थाचा समावेश करण्यात आला आहे न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी आता सर्व जिल्ह्यांमध्ये मिशन क्लिअरन्स ऑफ ओल्ड पेंडन्सी मोहिम राबविण्यात येत असून जून्या खटल्यातील सहभागींना सहकार्यासाठी सजग करण्यात येणार आहे अशी माहिती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी दिली मोहिमेत लोकजागृतीवर भर देण्यात येणार असून अशी संकल्पना राबवेणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरणार आहे प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी न्यायप्रक्रियेत न्यायालय या घटकावरोबरघ वकील पक्षकार साक्षीदार यांचंडी सहकार्य आवश्यक असते त्यामुळं नागरिकांत सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न मोहिमेतून होणार आहे असंक्री त्यांनी सांगितलं महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण सॅमितीनं मोहिमेसाठी पुढाकार घेतला आहे जिल्हा तालुकास्तरावर प्रत्येक महिन्यात विशेष मोहिम राबविली जाईल येथील कामकाजाबाबत उच्च न्यायालय आणि प्राधिकरण समितीनं केलेल्या नियोजनाची माहिती दिली जाईल प्रलंबितता टाळण्यासाठी पक्षकार कशी मदत करु शकेल हे समजावून सांगितलं जाईल पाच दहा वर्षापासूनचे खटले का प्रतंबित राहत आहेत याबाबत जनजागृती केली जाईल अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव श्री

संतानी यांनी दिली मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची भूमिका असून सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळं कायदेशीर गुंतागुंत समजून षेऊन हा प्रश्न समन्वयानं सोडवला पाहिजे असं महसुल मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे सांगली इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते आंदोलकांनी चर्चेला यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारतेल्या आंदोलनादरम्यान मरण पावलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणाच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आलं औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापूर तालुक्यात औरंगावाद अहमदनगर मार्गावर क्रयगाव टोक्र इयं या तरुणाचा काल गोदावरी नवीत बुड्रून मृत्यू झाला होता मराठा आरक्षणासाठी आज बंद पुकारण्यात आला आहे या बंदच्या पार्श्वभूमीवर हिंगोली तसंच जातना इथं एस टी बसची वाहतूक पूर्णतः बंद आहे उस्मानाबाद इयेंही बस वाहतूक तसंच शैक्षणिक संस्था आज बंद आहेत आंदोलनकर्त्यांनी शहरातून दुचाकी फेरी काढून बंद राखण्याचं आवाहन केलं आंदोलनकर्पांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिप्या आंदोलन केलं उस्मानाबाद तुळजाप्रर रस्त्यावर वडगाव नजिक रस्त्यावर टायर पेटवल्यामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती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

दरम्यान जालना शहरासह अंबड भोकरदन राजूर मंठा बदनापूर इथं बंद पाळण्यात आला असून शाळा महाविद्यालयांना सुटी देण्यात आली नदिड जिल्ह्यात मुख्य बाजारपेठ शाळा महाविद्यालये बहुतांशी वंद आहेत शहरातून बाहेर जाणाऱ्या एस टी बसेसक्वी वंद असून रिक्षा चालकही बंदमध्ये सहभागी झाले आहेत जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यात बंद पाळण्यात येत आहे बीड शहरातही बंद पाळण्यात येत असल्याच आमध्या वार्ताहरान कळवलं आहे

तर जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयंही बंद ठेवण्यात आली होती सातारा जिल्ह्यात ही विविध तालुक्यातले व्यवहार पूर्णपणे बंद होता

मदन येरावार यांच्या इस्ते धामणगाव रोडवरील टिंबर भवन इथं सेल्फ वॉटरिंग ट्री गार्ड सिस्टीम व्रक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला वृक्ष लागवड मोहीम लोकसहभागामुळं गतिमान झाली असं सांगून श्री

त्यामुळं अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत रस्त्यांच्या ठर्दीकरणाकरीता अनेक इंग्रजकालीन झाडं हस्तांतरीत करण्यात आली तर काही झाडं मृत झाली त्यामुळं रस्त्याच्या वाजूला नवीन झाडे लावणे कंत्राटदारांना बंधनकारक केले सेल्फ वॉटरिंग ट्री गार्ड सिस्टीमबाबत वृक्षप्रेमी श्री टावरी यांच्याकडून सर्वप्रथम माहिती मिळाली

विशेष म्हणजे ठिंबकद्वारे हे सर्व पाणी म्राडाच्या मुळापर्यंत जात असल्यानं शहरात एकूण तीन हजार म्राड या नवीन तंत्रज्ञानाद्वारे लावण्याचं नियोजन आहे असं पालकमंत्र्यांनी सांगितलं सुंदरते ध्यान क्वनडा राजा पंढरीचा मोगरा फूलला आता क्वेठे धावे मन देवाचिये द्वारी भेटी लागे जीवा अशा कितीतरी सुमधर भक्तीगीतांनी रसिकांचे कान तप्त झाले विठठल नामाच्या गजराने अवधे सभागह चिबं चिंब झालं आषाढी एकादशीचे औवित्य साधनू सायन्दिफिक सभागझत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि किस्टल फाऊंडेशन यांनी सुप्रसिद्ध पार्श्वगायक तया संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांच्या विठ्ठल नामाचा रे दाहो या भक्तीसंगीत कार्यक्रमाची मेजवानी खास नागपूरकरांना दिली आमदार प्राचार्य अनिल सोले यांनी दीप्रज्वतन करून कार्यक्रमार्च उद्दघाटन केलं यावेळी दक्षिण मध्य क्षेत्र सास्कृतिक केंद्राचे संघालक डॉ दीपक खिरवडकर कार्यक्रम समिती सदस्य कूणाल गडेकर क्रिस्ट फ्रऊंडेशनचे अध्यक्ष अमित जाचक आदी मान्यवर उपस्थित होते आकाश्ववणीच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या भावविश्वात एक अनोखे स्थान असणारा आवाज हरपला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात श्रीमती नरवणे आपल्या वैशिष्ट्बपूर्ण निवेदनशैलीसाठी प्रसिद्ध होत्या भाषेवर त्यांचे प्रभूत्व होतं याबरोबरच त्यांचे साहित्यातील योगदानही लक्षणीय होतं विशेषतः त्यांच्या लषुकथा या वाचकप्रिय होत्या त्यांच्या निधनानं आकाशवाणीला सर्वसामान्यांशी जोडणारा एक दुवा निखळला आहे